पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला पंतप्रधान स्वनिधी योजनेचा आढावा

पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरून करणार मन की बात

देशात काल दिवसभरात कोविडच्या चार लाखांपेक्षा जास्त चाचण्या

आसाममधल्या पूरस्थितीमध्ये काहीशी सुधारणा पंतप्रधान स्वनिधी योजना गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं फेरीवाल्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान स्वनिधी योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला

योजना राबवताना वेळेचं बंधन पाळणं आणि पारदर्शकतेसाठी वेब पोर्टल मोबाईल अॅप यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी समाधान व्यक्त केलं लाभार्थींना या योजनेचा लाभ डिजिटल माध्यमातूनच मिळावा आणि त्याचा फायदा कच्च्या मालापासून ते व्यवसायाच्या इतर सर्व गोर्षींसाठी व्हावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली

आकाशवाणीची सर्व केंद्र त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरुन आणि दूरदर्शनवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण होणार आहे

दरम्यान काल दिवसभरात देशात कोविडच्या चार लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

सोलापर टाळेबदी कोरोनाचा वाढता प्रसार बघता महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे पुण्यातली टाळेबंदी काल संपली तर नागपूरमधे आजपासून दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे सोलापुरात वाढता मृत्यूदर चिंताजनक बनला होता मात्र तोही आता आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे त्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे यासंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या ठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजना जिल्ह्यासह राज्यातील इतर केंद्रांसाठी निश्वितच एक आदर्शवत उदाहरण ठरू शकतील आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढण्यास आणि मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकेल आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली

आर्थिक आणि व्यापार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनच्या व्यापार राज्य मंत्री एलिझाबेथ ट्रस यांनी या बैठकीचं संयुक्त अध्यक्षपद भूषवलं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी आणि ब्रिटेनचे व्यापार राज्यमंत्री रानिल जयवर्धने हेही या बैठकीला उपस्थित होते

राजस्थान राजस्थानमधली राजकीय रणधुमाळी अजूनही सुरूच आहे विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात आज राज्यमंत्री मंडळाची बैठक झाली

त्यापूर्वी आज दुपारी कॉप्रेसच्या विधिमंडळ पक्षाचीही बैठक झाली त्यामध्ये अन्य पक्ष आणि अपक्ष आमदारांनी काँग्रेसला आपलं समर्थन दिलं राज्यात निर्माण होणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला समोरं जायला तयार रहा असं गेहलोत यांनी यावेळी सदस्यांना सांगितलं दरम्यान भाजपाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यातल्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि त्याबाबत एक निवेदनही सादर केलं योजना खर्च ग्रामपंचायतींना वितरीत केला गेलेला निधी ग्राम विकासाच्या योजनांवरच खर्च होत असल्याची खातरी करा अशी सूचना केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज सर्व राज्यांना केली

ग्रामीण भागात विकासाच्या योजना राबवताना पारदर्शकतेवर सरकारचा अधिकाधिक भर असल्याचं ते म्हणाले ग्रामीण भागात घरं रोजगार स्वयंरोजगार सुरक्षितता आणि रस्ते अशा विविध माध्यमातून तिथल्या लोकांच जीवन सुकर बनविण्याच केंद्र सरकारचं बहुआयामी धोरण असल्याचं त्यांनी सांगितलं

राज्यांनी ग्रामीण विकास कार्यक्रम राबवताना केलेल्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत सूचीचं यावेळी तोमर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं रेल्वे भारतीय रेल्वेच्या खरेदी प्रक्रियेत स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज आढावा घेतला रेल्वेसाठी साहित्य खरेदी करताना स्थानिक विक्रेते आणि पुरवठादारांकडून अधिक निविदा मिळाल्या तर ते आत्मनिर्भर भारत योजनेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल असं गोयल म्हणाले भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक वातावरणाबाबत उद्योजकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं आवाहन यावेळी गोयल यांनी केलं

शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देताना थेट हस्तांतर यंत्रणा अधिकाधिक शेतकरीस्नेही बनवण्यासाठी गेल्या वर्षी जुलै महिन्यात या यंत्रणेत आणखी सुधारणा करून ती अधिक सुलभ बनवण्यात आल्याचं त्यांनी सागितलं देशभरात खतांचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आता जलमार्गानेही खत पुरवठा केला जातो असं ते म्हणाले

योगी आदित्यनाथ यांनी आज आयोध्येमध्ये जाऊन भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला काश्मीर केशर भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे इथलं केशर आता जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवणार आहे याबाबत हा वृत्तांत ध्वनी पृथ्वीवरील स्वर्ग असं बिरूद मिरवणाऱ्या काश्मीरचं एक वैशिष्ट्य म्हणजे केशर इथल्या गुलाबाप्रमाणेच इथल्या अस्सल केशरानं आजवर अनेकांना भुरळ घातली आहे हे केशर आता जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवणार आहे केंद्र सरकारनं नुकतंच या केशराला जीआय रजिस्ट्रेशन म्हणजेच भौगोलिक उपदर्शन प्रमाणपत्र दिलं आहे विशिष्ट प्रदेशात पिकणाऱ्या वस्तूला अथवा तयार केल्या जाणाऱ्या पदार्थाला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांसाठी असं प्रमाणपत्र दिलं जातं त्यासाठी मिळणाऱ्या चिन्हाचा वापर मग अन्य कुणालाही करता येत नाही काश्मिरी केशराचं वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या या निर्णयामुळे आता कोणत्याही अडथळे आणि गैरप्रकारांविना जागतिक बाजारपेठेचे दरवाजे केशरासाठी खुले होणार आहेत निर्यातीमध्ये अग्रक्रम मिळाल्यानं मौल्यवान केशर पिकवणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांचं सामान्य जीवनही आता काहीसं झळाळून उठेल दार्जीलिंगचा चहा ओदिशाचा रोशोगुल्ला यांच्याबरोबरच काश्मिरी केशराला आता जागतिक पटलावर मिळणारं अधिक मानाचं स्थान म्हणजे भारतीयांसाठी दुधात केशरच आकाशवाणी बातम्यांसाठी गुलशन रैना यांच्यासह स्वाती महाळंक पुणे राज्यपाल महाराष्ट् नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य आणि विधीमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात या संदर्भात सर्व संबंधितासाठी निश्चित अशी मार्गदर्शक तत्त्वं किंवा आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली आहे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तशा आशयाचं पत्र त्यांनी पाठवलं आहे

या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलीस इथे संयुक्त शोधमोहीम राबवत होते त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं गुजरात नक्षल गुजरातच्या दशतवादविरोधी पथकानं तीन नक्षलवाद्यांना काल अटक केली हे नक्षलवादी राज्यातील आदिवासींना भडकवण्याचा प्रयत्न करीत होते अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे हे तिघेही झारखंडचे असून त्यांच्याकडचं काही साहित्यही जप्त करण्यात आलं आहे

हवामान गुजराथ राजस्थान कोकण गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील भागात आज बहुतांश ठिकाणी पावसान हजेरी लावली तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे उद्यापासून उत्तर भारताताल पाऊसमान वाढायला लागेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे